भंडारा इथं परवा नवजात कक्षाला लागलेल्या आगीत दहा बाळांचा मृत्यू झाला होता मुख्यमंत्र्यांनी काल भंडारा इथं रुग्णालयाला भेट देऊन घटनेचा आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते

या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली असून चौकशीत कुठलीही कसर ठेवली जाणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला ते म्हणाले या समितीची जबाबदारी पूर्ण इथल्या विभागीय आयुक्तांकडे दिलेली आहे मूंबईतले अग्निशमक दलाचे असे एक जाणते अधिकारी सूद्धा मी या समितीमध्ये दिलेले आहेत की जेणे करुन नेमकं काय घडलं असेल आणि ते पून्हा राज्यात कुठेही घडता कामा नयेच अशा पद्धतीने आपण एक गाईडलाईन या निमित्तानं काही मिळतंय काय आपल्याला ती बनवत आहोत दुर्देवाने ही घटना घडल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या आहेत त्यातनं एक धडा घेवून पुन्हा एक सुद्धा जीव अशा कारणामुळे जाऊ द्यायचा नाही या निश्चयाने सरकार काम करेल मुख्यमंत्र्यांनी भोजापूर इथं जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या पीडित दाम्पत्याची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं या घटनेमधून वाचलेल्या सात बालकांवर सुरु असलेल्या उपचाराची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली या बालकांच्या कुटूंबियांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला

विविध राज्यांमधली कोविड स्थिती तसंच लसीकरणीच्या तयारीबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल विविध राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून कोव्हिन अॅपसंदर्भात चर्चा केली सर्व राज्यांचे प्रधान सचिव राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे मोहीम संचालक आणि इतर अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते

ते काल औरंगाबाद इथं बोलत होते

मृत रुग्णांमध्ये बीड जिल्ह्यात दोन तर औरंगाबाद जालना परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

शाळाबाह्य विद्यार्थी आणि विशेष गरजा असणारी मुलं शोधणं त्याचं शिक्षण निरंतर चालू ठेवणं आणि त्यांच्यात शिक्षणाबाबत जागृती निर्माण करणं या गोष्टींवर या मार्गदर्शक सूचनांमध्ये भर दिला आहे अशा मुलांना स्वयंसेवक स्थानिक शिक्षक आणि समाजाच्या सहभागातून प्रशिक्षण चालू ठेवण्यावर त्यात विशेष लक्ष दिलं आहे

मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा लागेल मुलांची शाळेत उपस्थिती वाढवण्यासाठी पालकं आणि समाजात जागृती निर्माण करण्यावरही या मार्गदर्शक सूचनांमध्ये भर दिला आहे

त्यामध्ये विधासभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खासदार नारायण राणे तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश आहे हा निर्णय सूडबुद्धीनं घेतलेला असून राज्य सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन घडवणारा आहे अशी टीका भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे

आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे

भुजबळ यांनी काल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात संमेलनाच्या नियोजित स्थळाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते हे संमेलन येत्या मार्च महिन्यात घेण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे

याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला काल रात्री प्राप्त झाला या पार्श्वभूमीवर मुरुंबा इथला एक किलोमीटर परिघातला परिसर संसर्गित भाग म्हणून जाहीर करण्यात आला असून या परिसरातले सर्व पाळीव पक्षी नष्ट करण्यात येणार आहेत

दरम्यान सेलू तालुक्यात कुपटा इथंही गेल्या काही दिवसांत पाचशे कोंबड्या अज्ञात आजाराने दगावल्यानं कुक्कुटपालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे

या भागात परवा काही कोंबड्या अज्ञात आजाराने दगावल्याचं आढळलं होतं या पार्श्वभूमीवर या परिसरात जिवंत किंवा मृत कोंबड्या तसंच अंड्यांची खरेदी विक्री तसंच वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे जिल्हाधिकारी प्रथ्वीराज बीपी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भाने चौकशी करून आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत

एक लाख रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

पुणे इथले शिवाजी चाळक यांचा पाखरमाया हा कवितासंग्रह औरंगाबादच्या सुनंदा गोरे यांचा नवी प्रतिज्ञा हा बालनाट्य संग्रह तर सांगली इथल्या वर्षा चौगुले यांच्या मैत्री या बालकथासंग्रहाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या चारही प्रमुख रस्त्यांच्या ठिकाणी जाऊन या पथकानं नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला शौचालयाचा वापर न करणाऱ्यांना पाचशे रुपये दंड ठोठावण्याची सूचना टाकसाळे यांनी केली आहे

जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी त्यांचं स्वागत केलं

अभ्यास वर्गात अभाविपचे क्षेत्रीय संघटनमंत्री देवदत्त जोशी तसंच प्रांत प्रमुख प्राध्यापक प्रशांत साठे तसंच सर्व जिल्ह्यातून आलेले अभाविप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

त्यांच्या पार्थीव देहावर आज सकाळी सोनखेड इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत